याबाबत मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत

दरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरही आपण पारदर्शक निवडणूक प्रक्रियेसाठीचा लढा सुरूच ठेवू असं आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी म्हटलं आहे ते काल नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते पन्नास टक्के व्ही व्ही पॅट यंत्रातल्या पावत्यांची पडताळणी केल्यास निवडणूक निकाल जाहीर होण्यास पाच दिवसांचा अवधी लागू शकतो असं निवडणूक आयोगानं म्हटलं होतं यावर बोलताना नायडू यांनी काही दिवसांचा प्रश्न असला तरी निवडणूक आयोगानं पारदर्शकता आणि विश्वासार्हतेला प्राधान्य द्यायला हवं असं मत व्यक्त केल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे

पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी काल मुंबईत ही टीका केली

मतदान यंत्रात नोंदवलेली मतं आणि व्ही व्ही पॅट यंत्रातल्या पावत्या यामध्ये ताळमेळ नसल्यास निवडणूक आयोगाकडे पर्यायी व्यवस्था नसल्याचा आरोपही मलिक यांनी केला मतमोजणीच्या दिवशी मतदान यंत्रात हेराफेरी होण्याची शक्यता मलिक यांनी व्यक्त केल्याचं पीटीआयच्या व्त्तात म्हटलं आहे

शेट्टी यांनी एफआरपी बाबत साखर आय्क्त शेखर गायकवाड यांची एका शिष्टमंडळासह भेट घेतली त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते संघटनेच्यावतीनं जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर आंदोलन करण्यात येईल असंही ते म्हणाले

मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर मराठा समाजाच्या वैद्यकीय प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी श्क्रवारपर्यंत आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे या अपीलावर शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे

मात्र उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं असा प्रवेश देता येणार नाही असा निर्णय दिल्यामुळे या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे

सिमी संघटनेच्या संबंधित प्रकरणांची तपासणी करण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती श्रीमती मुक्ता गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंध प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे

औरंगाबाद प्णे सातारा आणि सांगली या चार जिल्ह्यांमध्ये स्वयंसेवी संस्थांनी स्वखर्चानं सहा छावण्या सुरु केल्या आहेत

छावण्यांमधल्या पश्धनाच्या आहारामध्येही वाढ करण्याचा निर्णय शासनानं यापूर्वीच घेतला आहे

शीतलाप्रसाद कोरी असं अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचं नाव आहे अपघात घडला त्यावेळी ते मुख्य अभियंता पदावर कार्यरत होते

बारावीच्या परीक्षेत कोलकात्याचा देवांग अग्रवाल तसंच बंगळरूच्या विभा स्वामिनाथन या दोघांनी शंभर टक्के गुण मिळवण्याचा विक्रम केला आहे

जिल्ह्यातल्या दुष्काळी भागाची दोन दिवस पाहणी केल्यानंतर त्यांनी काल औरंगाबाद इथं टंचाई आढावा बैठक घेतली सरकार दष्काळाकडे गांभीर्यानं पाहत असल्याचं ते म्हणाले संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पुढचे दोन महिने मुख्यालय न सोडण्याचे तसंच दष्काळी कामात प्रशासकीय अधिकाऱ्यांनी चालढकलपणा करू नये अशा सूचना त्यांनी केल्या द्ष्काळ निवारण्याच्या कामात क्चराई केल्यास गय केली जाणार नाही असा इशाराही शिंदे यांनी दिला आहे

गेल्या अडीच वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्जारी हे उपनगराध्यक्ष आहेत

साडेतीन मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त मानल्या जाणाऱ्या या दिवशी अनेक ठिकाणी नव्याने आलेल्या पिकांचे सौदे केले गेले अक्षय तृतीयेनिमित्त अनेकांनी सुवर्ण अलंकार खरेदीही केली भगवान परशुराम आणि महात्मा बसवेश्वर यांची जयंती काल सर्वत्र विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली लातूर शहरात वाहन फेरी काढण्यात आली औरंगाबाद इथंही वाहन फेरीसह पारंपरिक वेशभ्षेत शोभायात्रा काढण्यात आली परभणी शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली विविध पारंपारीक देखाव्यांसह शहरातल्या महिलांच्या या ढोलपथकानं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं त्याचबरोबर अभिवादन सभांसह रक्तदान शिबिराचं आयोजनही करण्यात आलं होतं